कोरोंना विषाणूला हरवणं तसंच अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करणं या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

शेतकऱ्यांना पीक कर्जाची मागणी करताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाने पोर्टल सुरु केले कोरोना विषाणूम्ळे निर्माण संकटकाळातील अनलॉक अर्थात टाळेबंदी उठवण्यात येत असताना आपण या विषाणूला हरवणं तसंच अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करणं या दोन गोष्टींवर भर दयायला हवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी आज आकाशवाणी वरुण प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमांतर्गत सहासष्टाव्या भागात देशवासीयांना संबोधित केलं टाळेबंदीपेक्षा आता टाळेबंदी उठवली जात असताना आपण अधिक काळजी घ्यायला हवी असं त्यांनी यावेळी नम्द केलं आपली सतर्कताच कोरोना विषाणूपासून आपला बचाव करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आपण मास्क लावणार नसू दोन मीटरचं अंतर ठेवणार नसू किंवा अन्य आवश्यक काळजी घेत नसू तर आपल्या बरोबरच आपण इतरांच्या विशेषतः आपली घरातली मुलं आणि ज्येष्ठांना संकटात टाकू असं पंतप्रधान यावेळी म्हणाले स्थानिक वस्तूंची खरेदी त्यांचा आग्रह देश मजबूत करण्यासाठी उपय्क्त ठरेल असं त्यांनी या कार्यक्रमामधे स्पष्ट केलं लडाखमधे ज्यांनी भारतीय भूभागाकडे वक्र दृष्टी केली त्यांना चोख प्रत्य्तर देण्यात आलं असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नम्द केलं या वर्षी देशाला कराव्या लागत असलेल्या विविध संकटांचा तसंच त्यावर योजलेल्या उपायांची पंतप्रधानांनी स्मारे बत्तीस मिनिटांच्या मनोगतात माहिती दिली या वर्षी आपला देश ऐतिहासिक निर्णय घेत विकासाच्या नव्या वाटा उघडत असून याच वर्षी आपण देशाला नव्या उंचीवर पोहचव् या असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले

लडाख मद्ये चीनच्या सैन्याबरोबर झालेल्या चकमकी संदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहल गांधी यांनी केलेल्या टीकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिहल्ला चढवला

एन आय या वृतसंस्थेबरोबरच्या म्लाखतीत आज ते बोलत होते

देशविरोधी कारवाया हाताळण्यासाठी सरकार समर्थ आहे तथापि एका मोठ्या पक्षाच्या माजी अध्याक्षाने असं विधान करणं क्लेशदायक असल्याचं शहा म्हणाले दरम्यान राष्ट्रीय स्रक्षेच्या प्रश्नांवर काँग्रेसने राजकारण करु नये असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे गलवान खोऱ्यात अलिकडेच झालेला प्रकार अतिशय संवेदनशील असून त्याम्ळं संरक्षण मंत्र्यांवर नाकर्तेपणाचा शिक्का लगेच मारणं योग्य ठरणार असं ते म्हणाले गलवानस्थितीबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहल गांधी यांनी केलेल्या विधानांबद्दल ते प्रतिक्रीया देत होते गलवानमधे चीनने भारताची खोडी काढली मात्र भारतीय सेना दक्ष होती असं ते म्हणाले

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मप्री तालुक्यात काल सायंकाळी सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत

यवतमाळ जिल्ह्यातील इतरही तालुक्यात कोरोना विषाण्चा प्राद्र्भाव झाल्याम्ळे या ताल्क्यांचा ऑनफिल्ड आढावा घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड विविध ठिकाणी भेट देत आहे नेर दारव्हा नंतर त्यांनी दिग्रस येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली तसेच समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला

राज्यातल्या जनतेशी त्यांनी आज समाजमाध्याद्वारे थेट संवाद साधला राज्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा म्ख्यमंत्र्यांनी घेतला कोरोना काळातही शेतकरी अखंड कार्यरत आहे मात्र शेतकऱ्यांना या काळात ज्यांनी फसवलं त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं सांगत सरकार शेतकऱ्यांबरोबर असल्याची ग्वाही म्ख्यमंत्र्यांनी दिली फ्लाझ्मा थेरपीनं नव्वद टक्के रुग्ण बरे होत आहेत या थेरपीचा सर्वाधिक वापर महाराष्ट्र करत असून रक्तदानाप्रमाणे प्लाङ्मादान करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं

मनरेगाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला चालना द्यावी

राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीच्या स्थापनेत प्रा

नागपूरच्या सीजिओ कॉम्पलेक्स सेमिनरी हिल्स स्थित नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसच्या डाटा प्रोसेसिंग सेंटर तर्फे सुद्धा सांख्यिकी दिवसाचे आयोजन व्हिडीओ कॉन्फरसिंच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती केंद्राचे संचालक स्जित प्जारी यांनी दिली आहे इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस उदया सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करणार असून आपण सहभागी होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेश कमेटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं

देश गंभीर संकटाचा सामना करत असताना

याकरिता जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ग्गल फॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे

शेतकऱ्यांनी याच पोर्टलवर पीक कर्जाच्या मागणीचे अर्ज करावे असे आवाहन श्री

राज्यात हा नावीण्यपूर्ण प्रकल्प असून यातून शेती व्यवसायाला चालना मिळेल शेतकऱ्यांना वेळेत बी बियाणे खते व मज्री साठी पैसे हातात मिळतील तसेच लागवडीचे क्षेत्र वाढण्यासही मदत मिळेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला